व्यंकय्यानायडूयांनीसर्वदेशवासियांनानाताळच्याशुभेच्छादिल्याआहेत

हासणसंपूर्णजगातशांतीप्रस्थापितकरोअसंराष्ट्रपतींनीआपल्यासंदेशातम्हटलंआहे मानवाच्याकल्याणासाठीप्रभूयेशूयांनीदिलेलंशांती दयाआणिमाफीचासंदेशसर्वांनीअंगिकारायलाहवा असंउपराष्ट्रपतींनीआपल्यासंदेशातम्हटलंआहे यासणानिमित्तसर्वनातलगमित्रएकत्रयेऊनहासणउत्साहातसाजराकरतात मात्रयंदाकोरोनामुळेलागूअसलेल्यानियमांमुळेहासणनेहमीप्रमाणेसाजराकरतायेणारनाही अशीखंतहीत्यांनीव्यक्तकेली राज्याचेमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीराज्यातल्याजनतेलाशुभेच्छादिल्याआहेत

येशुख्रिस्तांचीशिकवणहीमाणसातल्यादेवत्वालामाननारीहोती त्यामुळेचत्यांनीकरूणामयी क्षमाशीलआणिप्रेमळमार्गानेजीवनजगण्याचासंदेशदिला

राज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीजनतेलानाताळानिमित्तशुभेच्छादिल्याआहेत जगभरसाजराकेलाजाणारानाताळचासणसर्वांच्याजीवनातआनंद आरोग्यआणिसंपन्नताघेवूनयेवो अशीप्रार्थनाराज्यपालांनीआपल्यासंदेशाद्वारेकेलीआहे नवीमुंबईतलेविकासप्रकल्पसिडकोआणिमहापालिकेनेसमन्वयातूनवेळेतपूर्णकरावे असेनिर्देशमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिलेआहेत त नवीमुंबईतल्याविविधविकासकामांचाआढावामुख्यमंत्र्यांनीआजघेतला

नवीमुंबईतल्याभुमिपत्रांच्याप्रलंबितप्रश्नांबाबतहीचर्चाझाली यासंदर्भातसिडकोच्याव्यवस्थापकीयसंचालकांसोबतबैठकघेण्याचेनिर्देशमुख्यमंत्र्यांनीदि ले याबैठकीलानगरविकासमंत्रीएकनाथशिंदे खासदारराजनविचारे आणिवरीष्ठअधिकारीउपस्थितहोते

यापूर्वीहीपक्षाचेज्येष्ठनेतेहरीभाऊबागडेआणिखासदारभागवतकराडयांनीअण्णाहजारेयां चीभेटघेऊनउपोषणाचानिर्णयमागंघेण्याचीविनंतीकेलीहोती

कोरोनाचाप्रादुर्भावअद्यापओसरलेलानसल्यानंनागरिकांनीसार्वजनिकठिकाणीतसं चधार्मिकस्थळांवरगर्दीकरुनये असंआवाहनउस्मानाबादचेजिल्हाधिकारीकौस्तुभदिवेगावकरयांनीकेलंआहे

हिवाळ्यात कोरोना वाढण्याचा धोका वर्तवला असला तरी मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे बरे झालेल्या रुगणांचं प्रमाणही वाढत आहे

नव्याकृषीकायद्यांविरुद्धआंदोलनकरतअसलेल्याशेतकरीसंघटनांच्यानेत्यांनाकेंद्र सरकारनंपुन्हाएकदाचर्चेसाठीपत्रपाठवूनआमंत्रितकेलंअसल्याचीमाहितीकेंद्रीयकृषीविभा गाचेसचिवविवेकअग्रवालयांनीदिलीआहे